मराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणी सुरू

गडकरी पर्यावरणाचा विचार करूनच मुंबईत विकास प्रकल्प राबवले जातील अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय भ्पृष्ठ परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी काल दिली मुंबईत प्रोजेक्ट मुंबई आणि महाराष्ट्र सरकारच्यावतीनं आयोजित एका परिषदेत ते बोलत होते राज्य सरकारनं मिठी नदी आणि मुंबईचे सागर किनारे स्वच्छ करण्याचं काम प्राधान्यानं करावं असं ते म्हणाले मुंबईतल्या वाहतुकीच्या प्रश्नावर जलवाहतूक हे उत्तर आहे त्यासाठी मिठी नदीचाही वापर करता येऊ शकतो असं मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं फडणविसः मुंबईत आज साकारत असलेले अनेक पायाभुत प्रकल्प काही वर्षापुर्वीच साकारायला हवे होते मात्र विविध कारणांमुळे ते घडलं नाही आम्ही अथक प्रयत्न करून ते मार्गी लावले असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी या परिषदेत केलं मिठी नदी आणि सागरी प्रदूषणाबद्दल बोलताना ते म्हणाले की सांडपाण्यावर प्रक्रीया केल्यानंतर सागरात सोडावं लागणाऱ्या पाण्याची प्रत काय असावी याबाबत निकषच अस्तित्वात नव्हते आता आम्ही पाठप्रावा केल्यानंतर ते ठरले आहेत

मुंबई महानगर प्रदेशाचा नवीन प्रादेशिक आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच तो अंतिम करण्यात येणार आहे असं ते म्हणाले

मराठाः मराठा आरक्षण कायदा राज्यात लागू झाला आहे विधिमंडळानं एकमतानं मंजूर केलेल्या मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केल्यानंतर राज्य सरकारने काल राजपत्र जाहीर केलं यानंतर आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यक असलेली वैधानिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे

त्याप्रमाणे मराठा आरक्षण कायदा प्रत्यक्षात आला आहे दरम्यान मराठा समाजबांधवांनी राज्याच्या विविध भागात केलेल्या आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या क्टुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळामध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल मुंबईत केली

या भेटीत दोन्ही नेत्यांनी संरक्षण अण्उर्जा आणि कृषी क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली दरम्यान या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पतप्रधान नरेंद्र मोदी जपानचे पतप्रधान शिंजो आवे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच एक संयुक्त बैठक घेतली या बैठकीत हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता आणि विकास साधण्यासाठी खुल्या सर्वसमावेशक आणि नियमबद्द आराखड्याची गरज असण्यावर तिनही देशांचं एकमत झालं सशस्त्र सेनाः सशस्त्र सेना दल देशाचा अभिमान असून त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करण प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं प्रतिपादन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे

या अँपच्या माध्यमातून पोलीस अग्निशमन दल आणि आरोग्य विभाग यांच्याकडून अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळणार आहे नक्षलवादः गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी ध्माकूळ घालत एटापल्ली तालुक्यात काल तीन कोटींची वाहने जाळली रस्ते बांधणीसाठी आणलेली ही वाहनं नक्षलवाद्यांनी पेटवली वट्टेपल्ली ते गट्टेपल्ली दरम्यान ही घटना घडली रस्ते कामावर असलेल्या मजुरांनाही नक्षलवाद्यांनी रात्री उशिरापर्यंत डांबून ठेवलं होतं काल पासून नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू झाला आहे त्यामुळे नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत पानसरे हत्या कॉप्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापूर एटीएसनं कर्नाटक पोलीसांकडून ताब्यात घेतलेल्या भरत कुरणे आणि वासुदेव सुर्यवशी यांना काल कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली परवा या दोघांना कोल्हापूर पोलिसांच्या विशेष तपास पथकानं ताब्यात घेतलं होतं

या प्रयोगाची अधिक माहितीः रासायनिक खते आणि किटकनाशकांचा अमर्याद वापर करून पिकवल्या जाणा या फळे भाजीपाल्यामुळे कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ तालुक्यात कर्करोगाची समस्या गंभीर बनली आहे

शिरोळ तालुक्यातील दत्त सहकारी साखर कारखान्यानं सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी केलाय सेंद्रिय ऊसाची लागवड करून या कारखान्यानं त्यापासून साखरेचं उत्पानद केलंय या साखरेला दुप्पट किंमत मिळेल असा विश्वास कारखान्याचे विश्वत गणपतराव पाटील यांनी व्यक्त केलाय

या शेती सेंद्रिय प्रयोगामुळं शिरोळ तालुक्यातील चार हजार पाचशे एकर शारपड जमीन पुन्हा पिकाखाली येण्यास मदत झाली आहे

आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी काल मुंबईत ही माहिती दिली एडस् दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

लाभार्थीजालनाः जालना जिल्ह्यातल्या अनेक मध्यम लघू व्यावसायिक तसंच बचत गटांनी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेतला आहे या योजनेबद्दल लाभार्थी म्हणाले मी सुरेश गोरे रा

माझे श्री साई गिफट व जनरल स्टोअर्सचे दुकान आहे व्यवसाय वाढीसाठी मी प्रधानमंजी मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेतलेले आहे कर्ज घेतल्यानंतर मी दुकानाचे नूतनीकरण करून आवश्यक सर्व वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत त्यामुळे ग्राहकही वाढले असून व्यवसायात वाढ झालेली आहे मी शासनाचा खूप आभारी आहे ध्ळे धुळे महानगर पालिकेची निवडणुक निर्भयपणे आणि पारदर्शपणे पार पडावी यादृष्टीनं प्रशासनानं सर्व नियोजन पुर्ण केलं आहे

सहारिया यांनी काल धुळ्यात वार्ताहर परिषदेत दिली

या योजनेच्या लाभार्थ्याचं हे मनोगतः माझं नाव सीमा चेतन जाधव माझा मूलगा परीक्षित याची साडेतीन वर्षाची लस घेण्याची राहन गेली होती तर आमच्याकडे आरोग्य विभागाच्या आशा वर्कर चौकशीसाठी आल्या व त्यांनी इंद्रधनुष्य अभियान चालू असल्याचे सांगितले

या शिबिरात आमच्या सारखे अनेक मुलं आणि गरोदर महिला लस डोस घेण्यासाठी आलेले होते इंद्रधनुष्य मिशनमुळे लसीकरणात सुटलेले बालक आणि गरोदर महिलांना सरकारकडून लस दिल्या जातात याचा आम्हाला लाभ झाला याबद्दल सरकारचे आभार

पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश राज्यसभा खासदार वंदना चव्हाण माजी खासदार सुरेश कलमाडी लेफ्टनंट जनरल आर

बन्सल यांच्या उपस्थितीत स्पर्धेला प्रारंभ झाला हवामानः राज्यात सर्वत्र हवामान कोरडं आहे आज आणि उद्या ते कोरडंच राहील पश्चिम महाराष्ट्रात गारठा वाढतो आहे

आकाशवाणी पणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं